नाशवंत मालाला मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं किसान रेल्वेला उद्यापासून सुरुवात सीमा भागात शांतता प्रस्थापित करायची असेल तर चीननं सीमा भागातलं आपल सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया वेगानं राबवायला हवी असं भारतानं आज पुन्हा स्पष्ट केलं भारत आणि चीनदरम्यान विशेष प्रतिनिधी पातळीवर काल दूरध्वनीद्वारे चर्चा झाली त्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी आज वार्ताहर परिषद घेतली सीमा भागातला तणाव दूर करण्यासाठी सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया वेगानं राबवण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना कुठल्याही आडकाठी शिवाय भारतीय राजदूतांना भेटण्याची परवानगी मिळायला हवी असं भारतानं म्हटलं आहे कुलभूषण जाधव यांच्या संदर्भात पाकिस्तानकडून कुठल्याही प्रकारचा संपर्क केला गेलेला नाही असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी आज सांगितलं

स्थानिक मागणी हळूहळू वाढण्याची अपेक्षा असल्यानं उत्पादन क्षेत्राला दुसऱ्या तिमाहीत चांगले दिवस येतील असं ते म्हणाले जागतिक मंदीमुळे देशाबाहेरची मागणी मात्र घटणार आहे चालू आर्थिक वर्षात देशांतर्गत उत्पादनाचा दर उणे राहण्याची शक्यताही दास यांनी वर्तवली रिझर्व बँकेनं आज जाहीर केलेल्या चालू आर्थिक वर्षातल्या तिसऱ्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे

गृहनिर्माण ग्रामीण आणि इतर प्राधान्य क्षेत्राना अतिरिक्त वित्तसहाय्य देण्याचा निर्णयही आज रिझर्व बँकेनं घेतला बिगर बैंकीगं वित्तीय कंपन्या आणि सूक्ष्म वित्त पुरवठा संस्थासाठी निधी उपलब्धता सुधारण्याकरता नाबार्ड ला पाच हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे तसंच गृहनिर्माण क्षेत्रातल्या निधीचा ओघ सुधारण्यासाठी नॅशनल हाऊसिंग बँकेला पाच हजार कोटी रुपयांची विशेष तरलता सुविधा देण्यात येणार आहे

प्राधान्य क्षेत्रातल्या कर्जपुरवठ्यासाठी बँकांना प्रोत्साहन देण्यात येईल

आर्थिक अडचणीमुळे कर्ज परतफेड करु न शकणाऱ्या सूक्ष्म मध्यम आणि लघु उद्योजकांच्या कर्जाची पुनर्रचना करण्याची परवानगीही रिझर्व्ह बँकेनं आज दिली आहे

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भारतानं केलेल्या प्रभावी उपाय योजनामुळेच देशातली कोरोनां बाधितांची संख्या मर्यादित राखण्यात आणि मृत्यू दर कमी करण्यात यश आल आहे अस केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी म्हटलं आहे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रादेशिक संचालक आणि आग्नेय अशिया भागतल्या आरोग्य मंत्र्यांशी दूर दृष्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत ते आज बोलत होते

दिवंगत ज्येष्ठ भाजपा नेत्या माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचा आज पहिला स्मृतिदिन आहे या निमित्त सुषमा स्वराज यांच्या कार्याचं स्मरण करण्यासाठी एका डिजिटल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सुषमा स्वराज यांनी आपल्या देशाची भुमिका अतिशय सौम्य शब्दांत पण परखडपणे जगासमोर मांडली जुन्या आणि नव्या मुल्यांचा मेळ घालत कार्यतत्पर राहून आपल्या कार्यक्षेत्रांत कामाचा आदर्श स्वराज यांनी उभा केला अशा शब्दांत उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली तर सुषमा स्वराज या प्रभावी वक्त्या होत्या त्यांच्या दिलखुलास व्यक्तिमत्त्वामुळे स्नेही आणि कुटुंबियांमध्ये त्यांना आदराचं स्थान होत अशा भावना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या कार्यक्रमात व्यक्त केल्या शेतकऱ्यांकडील भाजीपाला आणि फळासारख्या नाशवंत मालाला लवकरात लवकर मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यादृष्टीनं नियोजन केलेली किसान रेल्वे उद्यापासून सुरु होत आहे पहिली किसान रेल्वे महाराष्ट्रातील नाशिकच्या देवळाली पासून बिहार राज्यातल्या दानापूरपर्यंत धावणार आहे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल दूरदृश्य प्रणालीद्वारे या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत

सध्या साप्ताहिक पद्धतीनं ही रेल्वे धावणार असून नंतरच्या काळात गरजेनुसार त्याच्या फेन्या आणि थांबेही वाढवण्यात येणार आहेत

या मार्गावरील शेतक यांकडील भाजीपाला फळे फुले आणि अन्य नाशवंत मालाची वाहतूक या किसान रेल्वेमार्फत केली जाणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी सध्याच्या कोरोना प्रार्द्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनानं गुगल बरोबर भागिदारी केली आहे या उपक्रमाची अधिकृत घोषणा आज ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे करण्यात आली या भागीदारीमुळे राज्यातले सुमारे सव्वा दोन विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणार आहेत जी स्वीट फॉर एज्युकेशन गूगल क्लासरूम गूगल मीट यासारख्या विनामूल्य साधनांसह दूरस्थ शिक्षणाची सोय यामुळे होणार आहे गुगल क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी यावेळी केलं

राष्ट्रीय पातळीवर झालेल्या या स्पर्धेचं आयोजन मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं केलं होतं

याबाबत आकाशवाणीशी बोलताना डॉ सुनीता ढवाले म्हणाल्या

आज ऐकुया महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीचा आढावा महिलांच्या हिताचं रक्षण आणि त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याला राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचं प्राधान्य असून महिलांची सुरक्षितता हा केंद्र सरकारच्या धोरणाचा अविभाज्य भाग आहे गेल्या वर्षी अस्तित्वात आलेल्या तिहेरी तलाख विरोधी कायद्यामुळे मुस्लिम महिलांच्या हक्काचं रक्षण होत आहे महिला आणि मुलींसाठी सुरक्षित सामाजिक वातावरण निर्माण व्हावं या उद्देशाने गुन्हेगारी कायद्यात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागातील महिलांना धुराच्या चुलींपासून मुक्ती मिळाली आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेमुळे मुलींचं शिक्षण संरक्षण आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मोठी मदत होत आहे स्त्री पुरुष भेदभाव संपवायचा असेल तर महिलांमध्ये आर्थिक सक्षमता येण आवश्यक आहे याच अनुषंगानं दिल्लीतल्या भारतीय तंत्रशिक्षण संस्थेनं महिला व्यावसायिक आणि सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत महाविद्यालयीन युवती आणि गृहिणींना आपल्या दैनंदिन कामाव्यतिरिक्त करता येणाऱ्या व्यवसायासाठी प्रशिक्षण नुकतंच दिलं यामुळे मुली आणि महिलांना अर्थार्जनाच्या चांगल्या संधी उपलब्ध होण्यास मदत होत आहे

उच्चशिक्षित आत्मविश्वासपूर्ण सशक्त आणि स्वावलंबी महिलांचं योगदान आत्मनिर्भर भारताच्या उभारणीमध्ये महत्त्वाचं ठरणार आहे महिला सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या केंद्र सरकारच्या अनेक योजना याच उद्देशानं प्रभावीपणे राबवल्या जात आहेत

वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असेल

श्रीलंकेत काल झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी सध्या सुरु आहे पंतप्रधान महिंदा राजपक्षे सध्या आघाडीवर आहेत

अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत केला जाणार आहे

महाराष्ट्रात मुंबईसह अनेक जिल्ह्यात काल पावसानं जोरदार हजेरी लावली मुसळधार पावसामुळे मुंबई ठाणे कोकणातले जिल्हे त्याचप्रमाणे कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या परिस्थिती संदर्भात मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांनी आज आढावा घेतला या सर्व ठिकणी मदतकार्य वेगानं करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत